हाऊस ऑफ लॉर्डसनं मान्यता दिल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या परवानगीनंतर हा ब्रिटीश कायदा लागू होणार आहे युरोपियन आयोगाच्या प्रमुख ऊर्सुला वॉन देर लियन आणि युरोपिअन कौन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेल यांच्यात काल या कराराला तात्पुरती मंजुरी देण्यातआली या करारावर झालेल्या स्वाक्षरींमुळे ब्रिटनच्या इतिहासांत एक नवा अध्याय लिहीला जाईल तसंच युकेच्या कायद्यांवर आपलं नियंत्रण राहील असं पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटलं आहे

सौदी अरेबियामधून नवीन सरकारच्या मंत्र्यांचं पथक विमानतळावर आल्यानंतर या विमानतळावर स्फोट झाले हौथी बंडखोरांनी हे स्फोट घडवून आणल्याचा आरोप सौदी अरेबियाचे माहितीमंत्री मुअम्मर अल एर्यानी यांनी केला आहे मात्र यासंघटनेनं अजून त्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही या सरकारचं पथक येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक या विमानतळावर जमले होते सर्व मंत्री सुरक्षित आहेत

येमेनचे अधिकृत सरकार आपण स्थापन केल्याचा दावा दोन्ही बाजू करत आहेत हौथी बंडखोरांकडे संपूर्ण उत्तर येमेनचा ताबा आहे या सत्ता संघर्षात आजवर नागरिकांसह एक लाखांहून अधिक लोकांचा येमेनमध्ये बळी गेला आहे तर युद्धामुळे निर्मित दुष्काळानं आणखी हजारो नागरिकांचा बळी घेतला आहे

त्यावेळी या मुद्यावर नियमित चर्चा करुनप्रश्न सोडवण्याबाबत मान्यता देण्यात आली होती या बैठकीला मत्स्य विभागाचे सचिवडॉ राजीव रंजन उपस्थित होते

केंद्रीय गृहमंत्रालयानं या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे हा भाग धोकादायक स्थितीत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी लष्करी मदतीची गरज असल्याचं गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे लष्करी दल विशेषाधिकार कायद्याअंतर्गत हे अशांत क्षेत्र जाहीर करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे

शेतकऱ्यांनी सादर केलेल्या चारपैकी दोन मुद्यांवर एकमत झालं यातील पहिला मुद्दा हा पर्यावरणाशी संबंधित अध्यादेशाचा होता तर दुसरा विद्युत कायद्याचा होता

किमान आधारभुत किंमत कायम राहणार असून यासंदर्भात आपण लेखी हमी देण्यास तयार असल्याचं तोमर यांनी सांगितलं दिल्ली शहरातील थंडीचा विचार करुन आंदोलक शेतकऱ्यांनी वयोवृध्द महिला आणि मुलांना त्वरित आपापलल्या घरी पाठवावं अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली आहे

फायझरच्या वतीनं आणखी काही अहवाल सादर करण्यासाठी वेळ मागून घेण्यात आला आहे तर सिरम आणि भारत बायोटेक यांनी सादर केलेला अहवालाचं विश्लेषण तज्ञ समितीकडून करण्यात येत आहे यासंदर्भातील तज्ञ समितीची पुढील बैठक उद्या होणार आहे

विवरणपत्रं भरण्याची मुदत प्राप्तिकर विभागानं तिसऱ्यांदा वाढवली आहे

या विभागातील विविध प्रकल्पांबाबतचे प्रश्न आणि तक्रारी याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली

यावेळी आयुष्यमान भारत आणि जल जीवन मोहिम याबाबतही यावेळीआढावा घेण्यात आला या प्रकल्पांसंदर्भाततील प्रश्न तातडीने सोडवावेत अशा सुचना मोदींनीमुख्य सचिव आणि अधिकाऱ्यांना दिल्या

आयएफएससीए आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाने भारतात अथवा भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींकडून बँकींग युनिटना अथवा इतर वित्तीय संस्थांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त मालमत्ताह स्तांतरित करण्यास अनुमती दिली जोखीम भागीदारी कराराच्या माध्यमातून मालमत्ता हस्तांतरण ही अनेक अधिकार क्षेत्रात विशेषत व्यापार वित्त क्षेत्रामध्ये दोन संस्थांमधील खरेदी किंवा विक्री जोखीम भागीदारी करार या प्रमाणित दस्तऐवजाच्या अंतर्गत द्विपक्षीय कराराच्या स्वरूपात केली जाते

देशभरातील बांधकाम क्षेत्राला चालनादेण्याच्या उद्देशानं सहा राज्यात जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आवाहन अर्थातजीएचटीसी आधारित लाइट हाऊस प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

गृहनिर्माण क्षेत्रांत नव्या तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे

केंद्रिय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री तसंच त्रिपुरा झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात तामिळनाडू आणि आँध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत

हे विधेयक निवड समितीकडे पाठवावं ही मागणी फेटाळल्यानं विरोधी पक्ष काँग्रेस आणि एआययुडीएफ च्या सदस्यांनी सभत्याग केला